मोदी वैश्विक भारत अनेक सामाजिक आर्थिक संकटांवर मात करण्याचा अनुभव असलेला भारत आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यात मोलाची भुमिका बजावत असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

अधिक चांगल्या नव्या जगाच्या निर्मितीसाठी पुनरुत्थान हे या सप्ताहाचं सूत्र आहे

कोरोना चाचण्याही आता मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत

या प्रकल्पांमध्ये पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग ऐरोली कळवा उन्नत रेल्वे मार्ग आणि विरार डहाणू रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण या प्रमुख कामांचा समावेश आहे काल झालेल्या करारामुळे वातानुकूलित उपनगरी गाड्यांचे डबे खरेदी करण्याच्या प्रक्रीयेलाही गती मिळेल सारथी मराठा समाजाच्या हितासाठी सुरू केलेला सारथी सारखा उपक्रम बंद होऊ देणार नाही असा निर्वाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिला

या संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि तिचा कारभार पुर्णतः पारदर्शक राहील अशी ग्वाही पवार यांनी काल छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिली बैठकीला नवाब मलिक आणि विजय वडेट्टीवार हे मंत्रीही उपस्थित होते झोपडपट्टी पनर्वसन मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित विकासकांना आवश्यक वित्तीय साह्य उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी ची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे

या साथीचा बांधकाम व्यवसायालाही मोठा फटका बसल्यानं विकासकांना वित्तिय मदत आवश्यक असल्याचं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल असं ते म्हणाले

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबर महिन्यात परिक्षा घेणं शक्य नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून याबाबत सर्व क्रलग्रूंची मतं जाणून घेण्यात आली त्यानंतरच परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं यापूर्वीच घेतला आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्याची परीक्षा कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर घेण्यात येईल असंही या निर्णयात म्हटलं होतं परिक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक आहे असं सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणी राजकारण करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत केलं

त्यामुळे या परीक्षा होणार किंवा नाही याबाबत संभ्रम कायम आहे

सीबीएसईनं कोणत्याही तारखा जाहीर केल्या नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं कळवलं आहे निकालाच्या तारखा सीबीएसईच्या अधिकृत संकेत स्थळावरच जाहीर होतील असं या खुलाशात म्हटलं आहे

ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या वर्षीपर्यंत या सणासुदीच्या कालावधीत भारतीय मालाबरोबरच चिनी बनावटीच्या स्वस्त वस्तूनाही मोठी मागणी होती मात्र यंदाच्या वर्षांपासून अस्सल देशी बनावटीच्या आकर्षक वस्तू अत्यल्प किंमतीत ग्राहकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरातील हजारो महिला बचत गट कारागीर संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं महासंघाने विशेष मोहीम राबवली आहे त्यानुसार विविध प्रकारच्या राख्यांपासून ते सुबक देखण्या गणेश मूर्ती आणि दसरा दिवाळीसाठी आकर्षक आकाशकंदील त्याचबरोबर पणत्या आणि अन्य प्रकारचे मातीचे दिवे विजेच्या दिव्यांच्या माळा यासारख्या सजावटीच्या अनेक वस्तूंचे विविध प्रकार तयार केले जात आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

ऐकू या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील आरणी या गावात शेतकरी गटाच्या सदस्य शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेततळे घेतल आहे पावसाचं पाणी वर्षभर साठवून जल बँक निर्माण केली आहे त्यात मत्स्यबीज सोडून आणि त्याचा सांभाळ करुन मत्स्य उत्पादन घेतल आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मत्स्य उद्योग हा शेतीपुरक व्यवसाय सुरू झाला आहे

शेत तळ्याच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना पाईपलाईन तसंच स्प्रिकलर ठिबक तूषार सिंचन यातून फळबाग लागवड आणि इतर शेती पिकांच्या लागवडीसाठी ही उपयोग होतो आहे

अहमदनगर अहमदनगर शहराच्या वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणा या बहुचर्चित उड्डाणपूलाच्या कामाला संरक्षण मंत्रालयाचं ना हरकत प्रमाण पत्र मिळाल आहे याबाबत औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे बनावट बियाणे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड इथल्या एका बियाणे आणि कीटकनाशके बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकून कृषी विभागानं काल तीन लाख रुपयांचे बनावट बियाणे आणि कीटकनाशके जप्त केली

अमरावती नकसान अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच बियाणे न उगवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करून नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी असे संपर्कमंत्री ऍड

जगदीप हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम विनोदी अभिनेता जगदीप यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी मुंबईत माझगाव दफनभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले जगदीप यांचं बूधवारी रात्री आपल्या राहत्या घरी व्रद्धापकाळानं निधन झालं

सय्यद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचं मूळ नाव अभिनेता जावेद जाफरी आणि निर्माता नावेद जाफरी जगदीप यांचे चिरंजीव आहेत

पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावच्या हद्दीत ही दूर्घटना घडली दरड उपसण्याचं काम रात्रभर सुरू होतं दरम्यान रायगड जिल्ह्यात सर्वत्र सतत कोसळत असलेल्या पावसामुळे कुंडलिका नदीने काल धोक्याची पातळी ओलांडली जिल्हयातील सावित्री गांधारी काळ पाताळगंगा गाढी आंबा या नद्याही द्थडी भरून वाहत वाहत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात खेडजवळच्या जगबुडी नदीनं काल संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडली खेडमधल्या नारंगी नदीलाही प्र आल्यानं खेड शहरात प्राचं पाणी शिरू लागलं आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या इतर भागात मात्र काल पावसाचं प्रमाण कमी झालं होतं

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं